नाविन्यपूर्ण संशोधन हे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे प्रमुख शक्तीकेंद्र असल्याचं ते यावेळी म्हणाले कोरोना संकटाम्ळे जगामधे मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून कोरोनापश्चात जगात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका असल्याचं ते म्हणाले गेल्या पाच वर्षांमधे देशांतर्गत पेटंटची संख्या ही चार पटींनी वाढले असून ट्रेडमार्क नोंदणीमधे देखील पाच पटींनी वाढ झाली असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान ज्युसापे कॉन्टे यांनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या यामधे राजकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान अवकाश आणि संरक्षण क्षेत्रातल्या करारांच समावेश आहे दूरदृष्टीसंवादप्रणालीच्या माध्यमातून पार पडलेल्या शिखर परिषदेत हे करार करण्यात आले कोरोना संकट हे जगावरील एक मोठं संकट असून दोन्ही देशांना या संकटानंतर निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं

राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर मान्यवर अधिकारी मास्क आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत उपस्थित होते

लोक अतिशय उत्साहाने आणि निर्भिड वातावरणात मतदानाचा हक्क बजावत असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त एच आर श्रीनिवास यांनी म्हटलं आहे

या फेरीत विधानसभा अध्यक्ष विजयक्रमार चौधरी आणि बारा मंत्री निवडणूक रिंगणात उतरलेले आहे

क्रांतिकारी विचारांचे जनक बिपिन चंद्र पाल यांनी स्वदेशी आणि स्वराज या विचारांनी भारतीय जनमानसात देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित केली कृतज्ञ राष्ट्र त्यांच्या बलिदानास सदैव लक्षात ठेवेल अशा भावना राष्ट्रपतींनी ड्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या